आजपासून महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट

कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनामुळे घसरत असलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दोन समित्या नेमण्याचा निर्णयही घेण्यात आला

या दिवशी कोणतेही सार्वजनिक किंवा संचलनाचे कार्यक्रम करू नयेत अश्या सुचना देण्यात आल्या आहेत टाळेबंदी असतानाही नागरिक रस्त्यांवर गर्दी करत असल्याबद्दल कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियूक्त सदस्यांच्या रिक्त असलेल्या दोन जागांपैकी एका जागेवर मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्यामुळे ठाकरे यांच्या नावाची शिफारस राज्यपाल नियुक्त जागेवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

कोरोना प्रमाण पुणे आणि परिसरात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसत असलं तरी प्रत्यक्षात तपासणीसाठी घेतलेल्या संशयितांच्या नमून्यांपैकी कोरोना चाचणी सकारात्मक येण्याचं प्रमाण मात्र अत्यल्पच आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

गरजेपेक्षा अधिक लोकांची चाचणी केल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण लवकर सापडत असुन त्यांच्यावर वेळेत उपचार करणेही शक्य होते आहे मुतांची संख्या वाढत आहे मात्र बळी पडलेल्या बहतेक व्यक्तींना मध्मेह उच्च रक्तदाब आणि निमोनिया सारखे अन्य आजार पूर्वींपासूनच असल्याचं आढळून आलं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी अंत्यसंस्कार पुणे शहरात कोरोनाबाधित व्यक्तीचा रूग्णालयात मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसे आणि कुठे करावेत या बाबत पालिकेनंच नियम घालून दिले आहेत नातेवाईकांनी अंत्यविधी करण्यासाठी नकार दिला तर महापालिकाच अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारही काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे त्यानुसार पुणे महानगरपालिकेनं नियम घालून दिले असून संपूर्ण प्लास्टिक वेष्टित मृतदेहाचा अंत्यसंस्कार ठराविक स्मशानभुमीतच करता येणार आहे अत्यदर्शनापुरता चेहरा फक्त थोडा वेळ खुला केला जाणार आहे आठवड्याभरापूर्वी कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्या एका महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला तीन दिवस हा मृतदेह शवागारात पडून होता अखेर महापालिका कर्मचाऱ्यांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे आता अशा घटनांत अंत्यविधी महापालिकाच करणार आहे महापालिकेचे आरोग्य अधिकारी अग्निशमन दल आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयांवर अंत्यविधीची जबाबदारी निश्वित करण्यात आली आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

शेअर अर्थविषयक उपाययोजना करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला

राज्यांच्या कृषीमंत्र्यांशी चर्चा करूनच राष्ट्रीय खरीप परिषदेची तारीख निश्वित करण्यात आल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सांगितलं राज्यांच्या कृषीमंत्र्यांशी झालेल्या चर्चेबाबतही तोमर यांनी माहिती दिली कोरोना प्रतिबंधासाठी लागू असलेल्या निर्बंधाचा फटका शेती उत्पादनापासून विपणनापर्यंत कोणत्याही प्रक्रियेला बसू नये यासाठी राज्या राज्यांतून योग्य ती काळजी घेतली जात आहे असं ते म्हणाले तोमर फळे लातर कोरोनामुळे फळं पिकाचं नुकसान होत असेल आणि फळं ग्राहकांपर्यंत पोहोचू शकत नसतील तर राज्य सरकारनं ती विकत घ्यावीत त्याची विक्री करावी विक्री करत असताना राज्य सरकारला तोटा झाला तर केंद्र सरकार त्याचा अर्धा भाग उचलण्यास तयार आहे असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल सांगितलं कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तोमर यांनी फळ उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली गाव आणि शेती मजब्रत असेल तर आम्ही कोणाशीही लढ्र शकतो गाव मजब्रत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी नरेंद्र मोदी सरकार कायम तत्पर आहे अशी ग्वाही तोमर यांनी दिल्याचं महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी नंतर आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

या साथीचा सामना करण्याइतपत आपली सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम नाही म्हणून आपण ही मागणी करत असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे आणि आता आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या कोरोना युद्धाशी संबंधित काही बातम्या थोडक्यात

त्यांना एका शासकीय इमारतीत विलगीकरणात ठेवलं आहे त्यांना मदत करणारे राज्याचे गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटर संदेशाद्वारे कळवले आहे

तसंच कोणतीही व्यक्ती अन्नाशिवाय राहणार नाही याकरता उपाययोजना सुरू असून भटक्या बहरूपी समाजाला नगर पोलीस विभागाच्यावतीनं उपजीविकेसाठी किराणा आणि जीवनावश्यक वस्तुचं वाटप करण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं काल एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर अन्य चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे त्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णाची माहिती प्रशासनाला वेळीच दिली नसल्याच्या कारणावरून खेडमधील खासगी डॉक्टर जावेद महाडिक यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रत्नागिरीच्या जिल्हा प्रशासनानं फेसब्क लाइव्हद्वारे सुमारे दीड तास नागरिकांशी संपर्क साधून कोरोनाविषयक शंकांचं निरसन केलं

कोरोना फैलावाच्या पार्धभूमीवर रक्ताची कमतरता भासू नये यासाठी लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील खरोळा रामवाडी आणि चाटा इथं रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं टाळेबंदी असल्यानं प्णे शहरात ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन घेण्यासाठी बाहेर पडता येत नाही त्यामुळे टपाल कार्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन निवृत्तीवेतन देण्याची व्यवस्था कऱण्यात आली आहे

या परिसरात बेदाणा शेडवरती काम करणारा उत्तर प्रदेशातील एक कामगार ग्वाल्हेर इथे तपासणी केली असता कोरोनाबाधित असल्याचं उघड झालं होतं रास्त धान्य दुकानासासाठी अन्नधान्य घेऊन येणारी रेल्वेची रॅक बुधवारी सिंधूद्ग जिल्ह्यातल्या झाराप रेल्वे स्थानकात दाखल झाली काल सकाळपासून या रॅकमधून धान्य उतरवण्यास सुरुवात झाली आहे कोरोना संसर्ग प्रतिबंध उपाययोजनांतर्गत राज्यात ठिकठिकाणी ताप दवाखाने सुरु करण्यात येत आहेत क्णालाही ताप खोकला आदी लक्षणे आढळल्यास त्यांनी या दवाखान्यात जाऊन तपासणी करावी असं आवाहन करण्यात येत आहे

उस्मानाबादच्या श्री केशवराज शैक्षणिक संकुल आणि अर्थभारती नागरी सहकारी पतसंस्थेनं गरजूना देण्यासाठी अन्नधान्य प्रशासनाकडे सुपूर्द केलं आहे संचारबंदीत लोकांना फारसं बाहेर पडायलाच लागू नये यासाठी विविध यंत्रणा प्रयत्नशील आहेत लोकांना पैसे काढण्यासाठी जास्त दूर जावं लागू नये म्हणून बँक ऑफ बडोदानं मुंबईत फिरती ए टी एम केंद्र सुरू केली आहेत

एस आर पी एफ नं काल या भागात जोरदार पथ संचलन केलं मुंबईत जोगेश्वरी मिल्लत नर्सिंग होमचे डायलीसिस केंद्र कालपासून सुरू झाल्यानं रुग्णांना दिलासा मिळाला आहे मिल्लत नर्सिंग होमच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं महानगरपालिकेने हे केंद्र बंद केलं होतं

आदिवासी गरीब राज्यातल्या आदिवासी जनतेला अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात असल्याचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला काल सांगितलं आश्रमशाळांमधले विद्यार्थी आपापल्या गावी परत गेले असुन स्थलांतरित मजूरांच्या निवासासाठी या आश्रमशाळांचा उपयोग केला जात असल्याचंही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं शौर्यदिवस केंद्रीय राखीव पोलीस बलानं काल शौर्य दिवस साजरा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्त दिलेल्या संदेशात सीआरपीएफ जवानांनी कच्छच्या रणात पाकीस्तानी ब्रिगेडचा पराभव करताना गाजवलेल्या शौर्याच्या आठवणी जागवल्या

पोलीसांच्या तुकडीन लष्कराच्या बटालियनला हरवल्याची ही युद्धांच्या जागतिक इतिहासातली एकमेव घटना असावी जम्म काश्मीर सुरक्षा जवानांनी काल दुपारी जम्मू काश्मीर मधल्या बारामुल्ला जिल्ह्यात केलेल्या कारवाईत बशीर अहमद बेग हा जेश ए महम्मद या दहशतवादी संघटनेघा अतिरेकी पकडला गेला

हवामान दोन दिवस कोरड्या हवामानाचे गेल्यानंतर आजपासून राज्यात पुन्हा तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या शक्यतेचं भाकीत आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाध्या सरी हजेरी लावतील शनिवार रविवारीही हाच सिलसिला सुरू राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे

तोपर्यंत तृम्ही घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार